राज्यातल्या हातकणंगले कोल्हापूर माढा सातारसह दक्षिण गोव्यातल्या लोकसभा मतदारसंघांमधल्या बुथ कार्यकर्त्यांशी प्रधानमंत्र्यांनी आज व्हिडीओ कॉन्फरन्सींगद्वारे संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते घ जित्मक संस्थांवर विरोधकांचा विश्वास नाही म्हणून ते या संस्थांची प्रतिमा मलीन करायचा प्रयत्न करत आहेत अशी शिका त्यांनी केली

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांचं नाव न घेता मोदी म्हणाले की अगदी पंचायत पातळीवरच्या निवडणुकांमध्येही मोठ्या प्रमाणावर हिंसाचार घडवणारे आता लोकशाही वाचवण्याची भाषा करत आहेत विरोधकांची महाआघाडी ही भ्रष्टाचार घोटाळे नकारात्मकता अस्थिरता आणि असमानतेची आघाडी आहे अशी शिका त्यांनी केली

भाजपाचे महासचिव राम माधव यांनी आज जम्मूमध्ये बातमीदारांना ही माहिती दिली या दौ या दरम्यान ते लेह आणि श्रीनगरलाही भे दे णार आहेत

त्यानंतर ते एका सभेला संबोधीत करणार आहेत निवडणूक आयोगानं कधीही निवडणूका जाहीर केल्या तरी आपला पक्ष जम्मू कश्मिरमधील निवडणूका लढवायला तयार असून निवडणूक पूर्व यूतीची शक्यता त्यांनी फे तामिळनाडू संरक्षण औद्योगिक कॉरिडॉरचं उद्घा ज़ संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते आज झालं यावेळी त्रीची रायफलसह चार नवीन शस्त्रात्रे संरक्षण दलात सामील करण्यात आली तामिळनाडू कॉरिडॅरची त्रिची सालेम होसूर कोवई मदुराई आणि चेन्नईमध्ये उपकेंद्र असतील भारतीय उद्योगांनी मेक ा ांडिया या उपक्रमांतर्गत सशस्त्र दलांसोबत सहकार्य करुन नवं संरक्षण तंत्रज्ञान निर्माण करण्यात सहभागी व्हावं यासाठी संरक्षणमंत्रालयानं केलेल्या प्रयत्नांची माहिती सीतारामन यांनी वेळी दिली या कॉरिडॉरमुळे विकास वाढीला वेग मिळेल तसंच स्थानिक उद्योगाना वाव मिळेल असंही सीतारामन म्हणाल्या तसंच देशांच्या आणि प्रदेशाच्या संरक्षण उत्पादनात वाढ व्हयला मदत होईल असंही सीतारामन यांनी सांगितलं देशातला पहिला संरक्षण उद्योगिक कॉरिडॉर उत्तर प्रदेशातल्या अलीगड श्वे गेल्या वर्षी ऑगस् मध्ये अस्तिवात आला होता मॉरीशसचे प्रधानमंत्री प्रविदकुमार जुगनाथ यांच आज नवी दिल्लीत एका आठवड्याच्या दौऱ्यासाठी आगमन झालं प्रवासी भारतीय दिवस कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी ते उद्या वाराणसीला जाणार आहेत

ते प्रधामंत्र्यांनबरोबर गंगा नदीत नौका विहार करणार असून गंगा आरतीला उपस्थित राहणार आहेत मुंबईत होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमातही ते सहभागी होणार आहेत महाराष्ट्राचे राज्यपाल चे विद्यासागर राव हे जुगनाथ यांच्या स्वागतासाठी एक विशेष कार्यक्रम आयोजित करणार आहेत मॉरीशसला उत्पादन आणि सेवा पुरवणारा भारत हा एक मोठा निर्यातदार देश आहे जम्मू कश्मिरमध्ये लेह तांत्रिक विमानतळावरुन आज सैन्य दलाच्या हेलिकॉप उनं तीन मृतदेह पदुम झन्सकार डिं आणण्यात आलं आज सकाळी साडे दहा वाजल्या पासून सुरु असलेल्या खारदुंग खिल्या हिमस्खलन बचाव कार्यात सतत सुरु असलेल्या हिम वर्षावामुळे यश होऊ शकलं नाही तर दुस या बाजूला हिमस्खलनात जमा झालेला बर्फ दगडाप्रमाणे कडक झाल्याने बचावकार्यात चिंतेचा विषय ठरला आहे

जिल्हा प्रशासनाने आणखी एका हेलीकॉप उने चार मृतदेह झस्कार ििं पोहेचोवण्याची व्यवस्था केली आहे आतापर्यंत बर्फाखाली गाडले गेलेल्या दहा मंजूरांपैकी सात जणांचे मृतदेह सापडले आहेत

या आणि पुढच्या अशा दोन वर्षांमधलं एकमेव खग्रास चंद्रग्रहण उद्या होणार आहे त्याबरोबरच चंद्र पृथ्वीच्या जवळ आल्यामुळे महाचंद्रबिंब दर्शनही उद्या होणार आहे त्यामुळे खगोलप्रेमींना चंद्रबिंब काहीसं मोठं आणि नेहमीपेक्षा थोडं अधिक प्रदिप्त झालेलं दिसेल आकाश निरभ्र असेल तर हे चंद्रग्रहण उत्तर आणि दक्षिण अमेरिका ग्रीनलँड आयलँड क्लिंड आणि युरोपातल्या बहुतेक ठिकाणांहून पाहता येणार आहे आफ्रिकेत हे ग्रहण खंडग्रास असेल भारतीय उपखंडातून हे ग्रहण पाहता येणार नाही

या खग्रास स्थितीतच चंद्रबिंबामागून फाकणा या सूर्यप्रभेमुळे चंद्रबिंब रक्तवर्णी दिसणार आहे यामुळेच चंद्रबिंबाची ही स्थिती रक्तबिंब म्हणूनही ओळखली जाते

अहवालानुसार स्लिड आणि फ्रान्स यांच्यात सम प्रमाणातला विकास आणि जवळपास सारखी लोकसंख्या यामुळे या दोन देशांत मानांकनाच्या क्रमवारीतलं स्थान मागे पुढे होत असते

पुढच्या फेरीत नदालची गाठ आता अमेरिकेच्या पिएफो बरोबर पडणार आहे

पुढच्या वर्षापासून सगळ्या शाळांमध्ये खेळाला अनिवार्य विषय ठरवण्यात येणार असून दररोज एक तास खेळासाठी राखीव ठेवला जाईल असं केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितलं आहे ते आज पुण्यात खेलो डिया युवा क्रीडा स्पर्धेच्या समारोप प्रसंगी बोलत होते

उत्तरप्रदेशात प्रयागराज श्वे कुंभमेळ्यात उद्या पौष पौर्णिमेनिमित्त होत असलेल्या दुस या शाही स्नानासाठी आवश्यक व्यवस्था केली आहे मेळा प्रशासनानं आज सकाळपासूनच वाहतूक दुसरीकडे वळवली असून केवळ अत्यावश्यक सेवा वाहतूकीला धिं प्रवेशासाठी परवानगी दिली आहे

राज्यातल्या नागरिकांचं हितसंरक्षण करण्यासाठी सरकार काँप्रिद्ध आहे असं आसामचे मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी म्हाज्ञिं आहे नागरिक द्रुस्ती विधेयक मंजूर झाले तर जवळपास दोन कापी बांगलादेशी नागरिक आसामध्ये घुसखोरी करतील ही अफवा असल्याचंही सोनोवाल यांनी स्पष्ट केलं राज्य सरकार राज्यातल्या जनतेचा कधीही विश्वासंघात होऊ देणार नाही असं आश्वासनही सोनोवाल यांनी आसामी जनतेला दिले ते मोरीगाव श्विं एका कार्यक्रमात बोलत होते अफगाणिस्तानमधल्या लोगर प्रांताच्या गर्व्हनरच्या ताफ्यावर आज सकाळी झालेल्या कार बॉम्ब हल्ल्यात आठ सुरक्षा रक्षक ठार तर अन्य दहाजण जखमी झाले

भाजपाचे अध्यक्ष अमित शाह याना एम्स मधून प्राथमिक उपचारांनंतर आज घरी पाठवण्यात आलं

याबरोबरच जागतिक कंपन्या बँका आणि वित्तीय संस्थांचे प्रमुखही याबैठीला उपस्थित असतील जागतिकीकरण चौथ्या औद्योगिक क्रांतीपर्वात जगाची आर्थिक रचना या विषयावर ही बैठक होत आहे